नरेंद्रसिंह तोमर स्धारित कृषी कायदे लागू झाल्यानंतर किमान हमीभावावर सरकारनं विक्रमी शेतमाल खरेदी केल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांच्या नावे लिहिलेल्या पत्रात तोमर यांनी अशा खरेदी केंद्रांची संख्या वाढवत असल्याचं सांगितलं आहे गेल्या काही दिवसांत अनेक राज्यांच्या शेतकरी संघटनांनी आपली भेट घेऊन कृषी स्धारणांचं स्वागत केलं असल्याचंही तोमर यांनी म्हटलं आहे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून याम्ळं भारतीय कृषी क्षेत्रांत नवा अध्याय लिहीला जाईल तसंच शेतकरी स्वतंत्र आणि सक्षम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास यादवारे क्ठलाही भेदभाव न करता आपल्या सरकारची वाटचाल सुरु असल्याचं त्यांनी या पत्रांत नमूद केलं आहे एकीकडं या नव्या कायद्यामुळं अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो आहे तर द्सरीकडं कायद्यांबाबतचे गैरसमज पसरवले जात आहेत ते दूर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत असंही कृषीमंत्री तोमर यांनी पत्रांत म्हटलं आहे कांदयाचे दर देशात कांद्याचे वाढते दर बघता त्यावर नियंत्रण राहण्याच्या दृष्टीनं केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्यावतीनं आयात कांद्यावर लादलेल्या काही अटी आणि निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत

सध्या आयात कांदा स्वच्छ आणि कीडमुक्त आहे की नाही याची तपासणी तिथले अधिकारी करणार असून त्यानंतरच देशांतर्गत बाजारात हा आयात कांदा पाठवायची परवानगी देण्यात येणार आहे नाना पटोले कापूस उत्पादक शेतकरी कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड अळीसारख्या रोगांमुळं अनेकदा अडचणीत येतो या रोगांमुळं शेतकऱ्यांच्या काप्स उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते याचा प्रादर्भाव रोखण्यासाठी कृषी विदयापीठ कृषी संशोधन केंद्र यांनी विशेष लक्ष देऊन संशोधन करावं अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या विधानभवनात काप्स बियाणे संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते मराठवाडा विदर्भ या भागात कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं कापसावर ग्लाबी बोंड अळीसारखे रोग पडल्यास शेतकरी अडचणीत येतात त्यामूळं भौगोलिक परिस्थिती आणि हवामान आधारित कापुस पीक पदधतीचा अभ्यास करुन कृषी विदयापीठानं याचा प्रादर्भाव रोखण्यासाठी संशोधन करावं आणि विशिष्ट कालमर्यादेत उपाययोजना सूचवाव्यात असं ते म्हणाले ग्णवत्तापूर्ण आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देण्यावर अर दयावा बियाणांच्या तक्रारीसंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निर्देशही पटोले यांनी यावेळी दिले विमा रक्कम कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू पावलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध पदावरील आणखी पचार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची विमा रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे यासंदर्भातील शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला असून संबंधीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीनं मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन म्श्रीफ यांनी दिली अश्या प्रकारे संसर्ग झाल्यानं मृत्यू झालेल्या बावीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना आतापर्यंत प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत देण्यात आली असल्याचं म्श्रीफ यांनी सांगितलं

केवळ सरकारी निधीतून सर्व स्विधा उपलब्ध होणं शक्य नसून लोकसहभाग ही आजची आवश्यकता आहे असं प्रतिपादन केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलं असोचेमच्या स्थापना समारंभात ते काल बोलत होते देशात पथकर नाक्यांवर लांब रांगा लागू नयेत आणि वाहतुकीची कोंडी न होता ती अखंड स्रू रहावी यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम अर्थात जी पी एस आधारित पथकर संकलन करण्याचं निश्चित केलं असून सरकारनं या यंत्रणेला मान्यता दिली आहे यामुळं आगामी दोन वर्षात भारत टोल नाकेमुक्त होईल अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली

कृपया सर्वांनी नोंद घ्यावी असं विद्यापीठाच्या वतीनं कळविण्यात येत आहे

मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धोरणे वन विकासासाठी राबविली जात असून नुकतीच राज्यातील दहा जागांना अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे वन्यजीव बचाव केंद्र गोरेवाडा नागप्र हे वन्यजीव मानवी संघर्षात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची माहिती त्यांनी दिली वन्यजीव संघर्षात जखमी प्राण्यांसाठी पश् वैद्यकीय मदत वेळेवर पोहचविणे गरजेचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन्यप्राण्याच्या श्रमण मार्गावर पर्यावरण स्नेही भ्यारी मार्ग बांधण्यात आले आहेत निर्माणाधीन बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गमध्ये या सुरक्षतेचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

वन्यप्राणी बचाव पथके तात्प्रती बचाव केंद्रे सुदधा स्थापन करण्यात शासन प्रयत्नशील असल्याचं राठोड यांनी यावेळी सांगितलं वन्यजीवासाठी तात्पूरती उपचार केंद्रे तातडीनं बनवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली वन्यजीवांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावा याकरिता येणाऱ्या काळात पश्वैदयकीय अधिकाऱ्यांची कायम स्वरूपी पदे अरणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळेस दिली या दोन दिवसीय आभासी परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्र होणार असून सुमारे एक हजार प्रतीनिधींचा सहभाग राहणार आहे

पी जे

या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील एक हजार विदयार्थी शंभर उपग्रह तयार करणार आहेत हे उपग्रह एकाच वेळी अवकाशात प्रक्षेपित केले जाणार असून हा एक जागतिक आशिया आणि भारत स्तरावरचा विक्रम ठरणार आहे अशी माहिती या फाऊंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी दिली पाचवी ते आठवी नववी ते बारावी आणि डिप्लोमा बीएस्सी इंजिनिअरिंग असे विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यात आले आहेत

विशाल लिचडे यांच्या सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व इंडिया प्रा

नागपूर नागरिक सहकारी बँकेच्यावर टेम्पल बझार रोड सीताबर्डी नागपूर इथं प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे

पावसाळ्यानंतर साथरोग उदभवण्याची शक्यता आरोग्य विभागानं आधीच व्यक्त केली होती आता मात्र डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे दरवर्षी पावसाळ्यानंतर डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते डासांची उत्पत्ती आणि वाढीस पोषक वातावरण असल्यानं सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढते डिसेंबरमध्ये तापमानात घट झाल्यानं डासांचा प्रादुर्भाव कमी होत जातो तसा डेंग्यूचा प्रसारही थांबतो

यानिमित्त त्यांना अनेक क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत गानवर्धनचे धर्माधिकारी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ पत्रकार अरुण खोरे विकास वाळुंजकर गिरीश बापट यांनी पारधी यांना खास फोन करून श्भेच्छा दिल्या आहेत आकाशवाणी प्णे केंद्रानंही आज पारधी यांचा द्रदृश्यप्रणाली मार्फत स्नेह मेळावा आयोजित करून सत्कार केला